पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतील हयूस्टन इथल्या हाउडी मोदी या कार्यक्रमात उपस्थित भारतीय सम्दायास थोड्याच वेळात संबोधित करणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील शेवटचा सामना बेंगळ्रू इथं थोडयाच वेळात खेळला जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात अमेरिकेतील ह्यूस्टन इथल्या हाउडी मोदी या कार्यक्रमात उपस्थित भारतीय सम्दायास संबोधन करणार आहेत टेक्सास इंडिया फोरमनं आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात त्यांच्यासोबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार आहेत या निमित्तानं किशोरवयीन गायक स्पर्श शाह यांचं गायन तसंच उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्नांचं वाटप हा एक सम्दाय कार्यक्रम राहणार आहे भारत अमेरिका एक बंधकथा या संकल्पनेवर घेऊन संगीत नृत्य आणि मल्टीमिडियाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे तसंच हय्स्टन इथले रहिवासी असलेले स्मारे एक हजार ग्जराती लोकांचं एक दांडीया नृत्यही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी या कार्यक्रमात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख सम्दायाच्या लोकांशी आज ह्यूस्टन इथं भेट घेतली या सम्दायाला भारताच्या प्रगतीमध्ये आवड असून याकरीता केंद्र सरकारनं घेतलेल्या धाडसी निर्णयांचं स्वागत त्यांनी केलं असल्याची माहिती पंतप्रधानांनी ट्वीटरवरुन दिली पंतप्रधानांशी दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांनीही वार्तालाप केला पंतप्रधानांनी काश्मिरी पंडितांसोबतच्या एका चर्चेमध्ये देशातील नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राच्या उपाययोजनांना पाठींबा असल्याचं प्रतिनिधी मंडळानं सांगितलं

या विषयावरील एका सेमिनारमध्ये ते गोरेगाव इथं बोलत होते जम्म् आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढल्यानंतर एकही गोळी झाडण्याचा प्रसंग उद्भवला नसून कठल्याही प्रकारचा दहशतवाद पूर्णपणे संपवला जाईल असंही त्यांनी सांगितलं तत्कालीन सरकारनं योग्य पावलं न उचलल्यानं पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला असल्याचंही ते यावेळी बोलताना म्हणाले

राज्य विधानसभा निवडण्कीसाठी कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे निवडणूकीत मतदारावर प्रभाव पडू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदान क्षेत्रातील राजकिय जाहिराती असलेले फलक बॅनर कटआऊट आणि झेंडे काढण्याच्या सूचना आहे त्यान्सार आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणं पालन करण्यासाठी वर्धा जिल्हयातील सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातीचे फलक काढण्याची कामं प्रशासनाच्या वतीनं य्द्धपातळीवर स्रु आहेत

नागरिकांनी स्ध्दा याकामी प्रशासनाला मदत करुन स्वतः जाहिराती असलेले फलक काढून घ्यावे असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केलं आहे विधानसभा निवडणुकीतील मतदारामध्ये युवा मतदारांची संख्या अधिक असून निवडणूक विषयक जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं जनजागृती कार्यक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती अकोल्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली अकोला जिल्ह्यात अकोट बाळाप्र अकोला पूर्व अकोला पश्चिम आणि मूर्तीजापूर असे पाच मतदारसंघ असून म्र्तिजापूर हा मतदारसंघ अन्सूचित जातीसाठी राखीव करण्यात आलेला आहे अकोला पश्चिम हा मतदारसंघ जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अहमदनगर इथं झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत गटबाजी उफाळून आली आणि दोन गटांनी एकमेकांना दमदाटी आणि धक्काब्क्की केल्याची घटना घडली

युवक कल्याण आणि क्रीडामंत्री किरण रिजिज् म्हणाले की प्रशिक्षणातील स्तर उंचावलं की त्या त्या खेळातील सादरीकरण निश्चितच उंचावेल ट्वीटदवारे त्यांनी राज्य सरकार आणि विविध कंपन्यांना क्रीडा केंद्र निर्माण करण्याविषयी प्ढाकार घेण्याची सूचना केली आहे या प्रशिक्षण केंद्रांमध्ये देशभरातील अनेक शहरांतील क्रीडा संक्लांचा समावेश आहे सर्वधर्म समभावाचं प्रतिक आणि सर्वधर्मीयांचं श्रध्दास्थान हजरत बाबा ताज्द्दिन यांचा वार्षिक उर्स आजपासून नागपूरच्या ताजबाग शरीफ उमरेड रोड इथं श्रध्दा आणि उत्साहपूर्वक साजरा केला जात आहे याप्रसंगी आज सकाळी उर्सचं उद्घाटन सज्जादानशीन हजरत सैय्यद य्सूफ इकबाल ताजी यांच्या मार्गदर्शनात आणि पंचम राजे रघुजीराव भोसले यांच्या हस्ते परचम क्शाई कार्यक्रम संपन्न झाला

या यादीमधील ग्णांबाबत काही आक्षेप असल्यास लेखी अर्ज जिल्हा होमगार्ड कार्यालयात सादर करता येतील अशी माहिती नागपूर जिल्हा ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक तथा होमगार्डच्या जिल्हा समादेशक मोनिका राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील तिसरा आणि अंतिम सामना आज बेंगळ्रू इथं सायंकाळी सात वाजेपासून खेळला जाणार आहे

पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला होता दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार डी कॉक्सच्या नेतृत्वातील संघाला आजचा सामना जिंकून मालिका बरोबरी करण्याची संधी असून भारत मालिका विजयासाठी उतरणार आहे या सामन्याचं थेट समालोचन आकाशवाणी केंद्रावरून ऐकता येणार आहे आनंद दविवेदी हया मूळच्या मूंबईच्या व्यक्तीचा नागप्रातील अंबाझरी तलावात ब्डुन मृत्यू झाला सहा सात मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या आनंद याला पोहता येत नसल्यानं त्यांचा मृत्यू झाला आज सकाळी ही घटना घडली आसपास पोहणाऱ्या लोकांनी त्याला बाहेर काढलं नागपूरच्या एका आयटी कंपनीत तो नोकरी करीत असल्याची माहिती अंबाझरी पोलिसांनी दिली गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात लॉयन्स ग्रुपच्या वतीनं रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत जेवण दिलं जात असल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि छतीसगढ राज्याच्या सीमेला लागून असल्यानं गोंदिया जिल्यात रोज शेकडो रुग्ण उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात मात्र रुग्णालयात फक्त रुग्णांनाच जेवण दिलं जात होतं रुग्णासोबत आलेल्या क्टूंबियांना जेवण मिळत नसल्यानं क्टूंबियांना मोठा त्रास सहन करावा लागत असे हिच बाब लक्षात घेत गोंदियातील लॉयन्स ग्रुपनं रुग्णालयात रुग्णांच्या सोबत आलेल्या क्टूंबियांना निशुल्क जेवण द्यायाला स्रवात केली आहे विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भ राज्य आघाडी जनस्राज्य पार्टी स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना ब्लॉक ऑफ इंडिया आणि इतर संघटना मिळून विदर्भ निर्माण महामंच तयार झालेला आहे